कांद्याच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर काँप्रेस पक्षानं आज संसद परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली कांद्याच्या किमतीवर सरकारनं नियंत्रण आणण्याची मागणी यावेळी काँप्रेस सदस्यांनी केली लोकसभेतले काँप्रेस गटनेते अधीररंजन चौधरी तसंच राज्यसभेतले नेते पी चिदंबरम या आंदोलनात सहभागी झाले सरकार संसदेत आपला आवाज दाबू शकणार नाही असं चिदंबरम यांनी नमूद केलं दरम्यान राज्यसभेचं कामकाज आज सुरू होताच काही वेळातच स्थगित झालं समाजवादी पक्ष तसंच काँग्रेस पक्षाच्या खासदारांना शून्य प्रहरात ऐनवेळी मुद्दे उपस्थित करण्यास सभापती व्यंकय्या नायडू यांनी परवानगी नाकारली मात्र त्यानंतरही सदस्यांनी मुद्दा लावून धरल्यानं सभापतींनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं भारतीय रिजव्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या या द्वैमासिक वित्तधोरण आढाव्यात रेपो दरात काहीही बदल केलेला नाही रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के कायम ठेवण्यात आले आहेत रिवर्स रेपो दरही चार पूर्णांक नऊ दशांश टक्के तर बँक दर पाच पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर कायम आहेत चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर मात्र ऑक्टोबर महिन्यात वर्तवलेल्या सहा पूर्णांक एक दशांश टक्क्यांऐवजी पाच टक्के राहील असं या वित्तधोरणात म्हटलं आहे पंजाब नॅशनल बॅंक आर्थिक घोटाळ्यातला आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला विशेष न्यायालयानं फरार आर्थिक गुन्हेगार जाहीर केलं आहे अंमलबजावणी संचालनालयानं यासंदर्भात न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती पंजाब नॅशनल बँकेत सुमारे तेरा हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदी याला लंडन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या प्रत्यार्पणाचा खटला न्यायप्रविष्ट आहे किंगफिशर विमान कंपनीचा मालक उद्योजक विजय मल्ल्या याच्यानंतर फरार आर्थिक गुन्हेगार घोषीत होणारा नीरव मोदी हा दुसरा उद्योजक आहे भाजपा नेत्यांच्या मालकीच्या सात साखर कारखान्यांनी घेतलेल्या तीनशे कोटी रुपयांच्या कर्जावरची हमी राज्य सरकारनं रद्द केली आहे या साखर कारखान्यांमधे पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचाही समावेश आहे राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं एका अधिका यानं सांगितलं एनसीडीसी अर्थात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सहकारी समित्यांना कर्ज मंजूर करते राज्य सरकार काही नियम आणि अटींवर ही हमी देतं भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकर अनुयायांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शिवाजी पार्क धिं झालं आज झालेल्या एका कार्यक्रमात उपमहापौर सुहास वाडकर महापलिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवाजी पार्क परिसरात प्राथमिक सोयी सुविधा पुरवल्या असून आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलं मध्य रेल्वे प्रशासनानं ही अनुयायांना उपनगरीय रेल्वेचं तिकिट काढता यावं याकरता चैत्यभूमीवरच एक युटीएस आणि एक चौकशी कक्ष उभारला आहे रेल्वे स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे या दरम्यान रेल्वे स्थानकांचा परिसर फेरीवालामुक्त केला जाईल तसंच सीएसएमटी दादर एलटीटी ठाणे कल्याण स्थानकात अतिरिक्त रुग्णवाहिकांची सोय असणार आहे याशिवाय अनुयायांच्या सुरक्षेसाठी साध्या वेषातील आरपीएफचे जवान रेल्वे स्थानकांवर गस्त घालणार आहेत दादर स्थानकात प्रवासी सुविधा कक्ष स्थापन केलेला आहे अनुयायांना मार्ग दाखवण्यासाठी पोस्टर्स आणि स्टीकर्स लावली आहेत